कांद्याचे भाव कोसळल्यावर होणारं नुकसान भरून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यासाठी भाडेकरारानं दिल्या जाणा या महापौर बंगल्याच्या भाडेकरार दस्तावर देय्य असलेलं मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला मुंबईत डॉक्टर होमी भाभा विद्यापीठ स्थापन करायला मान्यता देण्यात आली

असं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी केली आहे

ते आज नाशिक जिल्ह्यातल्या पेठ इथं बोलत होते नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या दौ यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा धनादेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला

तसंच विशेष सभेसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन सत्ताधारी भाजपातले मदभेद चव्हाट्यावर आले आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमाताई तायडे यांना सव्वा वर्षाचा कार्यकाल दिला होता मात्र त्यांनी राजीनामा दिला नाही त्यामुळे भाजपा सदस्यांनी बंड पुकारलं आजच्या सर्वसाधारण सभेत भाजपा सदस्यांसह विरोधकांनी सर्व ठराव नामंजूर करत राजीनाम्याची मागणी केली त्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे राज्यातल्या गोदावरी भीमा पंचगंगा इंद्रायणीसह प्रमुख नद्यांच्या शुद्दीकरणाला पर्यावरण विभागानं प्राधान्य दिलं याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं नमामि चंद्रभागांतर्गत पर्यावरण विभागामार्फत पंढरपूरात होत असलेल्या कामांचा आढावा कदम यांनी घेतला लोकसभेनं आज ऑटीझम संदर्भातलं विधेयक मंजूर केलं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी हे विधेयक दुपारच्या सत्रात सभागृहात मांडलं

राष्ट्रीय राज्य तसंच जिल्हा पातळीवर ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी केंद्र स्थापन करण्याची तरतूद यात आहे

कामकाज सुरु होताच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चालू आर्थिक वर्षात अनुदानासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या

त्यानंतरही विरोधाकांचा गदारोळ सुरुचं राहील्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं याच मुद्दयांवरुन राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली

पूर्नभांडवलीकरणामुळे राष्ट्रीयीकृत बँकांची क्षमता वाढेल असा विश्वास जेटली यांनी केला गोंदिया जिल्ह्यातून जाणा या महामार्ग क्रमांक सहा साठी जागा देउनही मोबदला मिळाला नाही त्यामुळे गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयानं देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जप्तीची कार्यवाही केल्यानं खळबळ उडाली आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेनं उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे पाणी प्रवठा मंत्री बबनरनाव लोणीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जालना इथं झालं राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राकुल संसदीय परिषद रद्द करा अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकुष्ण विखे पाटील यांनी केली आहे

त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च होणार आहे सध्या राज्यामध्ये पडलेला दुष्काळ लक्षात घेता ही परिषद रद्द करुन त्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरावा अशी मागणी त्यांनी केली आहे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नंद्रबार शाखेच्यावतीनं उद्यापासून राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे

नामवंत कीर्तनकारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या संमेलनात उपस्थित राहणार आहेत सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेनं उद्या संपाचा इशारा दिला आहे देशभरातल्या बँका या सपात सहभागी होतील

राज्यात दृष्काळ जाहीर झालेल्या महसुली मंडळांमध्ये कृषी कर्जवसुलीला स्थगिती देत अल्पमुदतीच्या कर्जाचं पूर्नगठन करण्याचे निदेश राज्य शासनानं जारी केले आहेत

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह राज्यभरातलं हवामान मुख्यतः कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे उत्तर मध्य राज्यात आज आणि उद्या थंडीचा कडाका जाणवेल असा इशारा हवामान विभागनं दिला आहे